राज्यातील खाजगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यासाठीचे सुधारित दर निश्चित

उदयोगांसाठी असलेल्या सवलत योजनेत विदर्भातील जिनिंग आणि प्रेसींगचाही समावेश करण्याची यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांची मागणी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली

प्रतिबंधासाठी प्रभावी रणनीती मोठ्या प्रमाणात चाचण्यासरकारी आणि खाजगी रुग्णालयात प्रमाणित मानक वैदयकीय व्यवस्थापन यामुळे मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे

गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनाम्ळे तीन जणांचा मृत्यू झाला

यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही

सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले

जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल राज्यभरात सुधारित दरान्सार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आय्क्तांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले

राजाभाऊ मुनघाटे यांनी नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे

यांनी आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याकडून प्रभार स्वीकारला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस

यापूर्वी त्यांनी धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी ब्लडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे रुज् झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणारे उपाय योजना चाचण्यांची स्थिती यावावत संवंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला

पश्चिम विदर्भ हे काप्स उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते कापसावर प्रक्रिया उदयोग म्हणून जिनिंग आणि प्रेसिंग ही इंडस्ट्रीज चालविली जाते सुरवातीला टेक्सटाईल यंत्रणेमार्फत जिनिंगला कर्जाच्या व्याजामध्ये स्ट होती चार पाच वर्षांपासून ती बंद करण्यात आली आहे सद्यस्थितीत सर्व उदयोग घटकांना राज्य शासनाच्या पॅकेज स्कीम ऑफ इंनसेंटीव्हज अंतर्गत बँकेकड्न घेतलेल्या कर्जाच्या व्याजात पाच टक्के सवलत देण्यात येत आहे परंत् जिनिंग आणि प्रेसिंग या उद्योगाला सदर योजनेतून वगळण्यात आले आहे त्याम्ळे सर्व जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग घटकाला बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत पाच टक्के व्याज दराने सवलत देण्याकरीता राज्य शासनाच्या पॅकेज स्कीम ऑफ इंनसेंटिव्हज या योजनेत समाविष्ट करावे असे पालकमंत्र्यांनी पत्रामध्ये नम्द केले आहे

या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मूंबई उच्च न्यायालयाचे मूख्य न्यायाधीश दीपांकर दता आणि न्यायमूर्तीसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील उच्च न्यायालयाच्या सभागृहात आज सकाळी म्ंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश सूनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली या रिसोर्स केंद्रामधून सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे ई फाईलिंग ई हिअरिंग करता येणार आहे तसेच या केंद्रात न्यायिक प्रक्रियेच्या अन्षंगाने अन्य स्विधा देखील उपलब्ध असणार आहेत अशा पद्धतीचे हे देशातील पहिले केंद्र असणार आहे या उदघाटनाचे लाईव्ह प्रसारण करण्यात येईल कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे

मधल्या काळात अत्यावश्यक सेवेत येणारे अर्थात अन्न उद्योगाशी संबंधीत असलेले खामगाव येथील उद्योग वगळता अन्य उद्योग जवळपास बंद होते

टप्प्या टप्प्याने उद्योग जिल्ह्यात स्रू झाले या प्राम्ख्याने दालमील तेल उत्पादन जिनिंग उद्योगांचा समावेश होता मात्र मलकापूर येथे असलेल्या रसायन उद्योग पेपर मिल बोर्ड उद्योग ऑईल मिल व्यवसायाला फटका बसला आहे जिल्ह्यात नऊ औद्योगिक वसाहती आहेत मात्र मलकाप्र खामगाव आणि काही प्रमाणात चिखली येथेच खऱ्या अर्थाने उद्योग एकवटलेले आहे कामगारांची समस्या कायम आहे पण स्थिती पूर्वपदावर येतेय

ओ सी एम जी जी एरिया आणि जी ओ

मध्यरात्रीपासूनच या बाजार समिती समोर मालवाह् वाहनांची लांबच लांब रांग लागलेली दिसत आहे

त्यावेळी म्ंबईची आयलँडिंग यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याने रेल्वेसह अत्यावश्यक सेवेचा वीजप्रवठाही काही कालावधीसाठी बंद झाला होता या घटनेची ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राला एसएलडीसी भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली